साखरेचं उत्पादन अद्याप कमी आणि

परीक्षा पे चर्चा विद्यार्थ्यांना तणावमुक्त मनानं परीक्षा देता याव्यात यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी आज विद्यार्थ्यांना परीक्षा पे चर्चा या कार्यक्रमात मार्गदर्शन करणार आहेत नवी दिल्लीतील तालकटोरा क्रीडागारामध्ये सकाळी अकरा वाजता हा कार्यक्रम होणार असून यामध्ये देशभरातील दोन हजार विद्यार्थी त्यांचे पालक आणि शिक्षक सहभागी होणार आहेत

या वेळी प्रश्न विचारण्यासाठी पाच विषयांवरील निबंधाच्या आधारे काही विद्यार्थ्यांची निवड करण्यात आली आहे यंदा अडीच लाखांडून अधिक विद्यार्थ्यांनी अर्ज पाठवले होते अशी माहिती मनुष्यबळ विकास मंत्रालयानं दिली गडकरी यावर्षी देशातील पायाभूत सुविधांच्या उभारणीसाठी पाच लाख कोटी रुपये खर्च करण्यात येणार असल्याचं केंद्रीय रस्ते वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांनी काल नागपूर इथं सांगितलं नागपूरमधील विश्वेश्वरय्या राष्ट्रीय तंत्रज्ञान संस्थेच्या हिरकमहोत्सवी वर्षाचं उद्घाटन त्यांच्या हस्ते झालं त्या वेळी ते बोलत होते विदर्भातील संशोधन संस्थांनी तंत्रज्ञानाचा वापर करून या भागातील नैसर्गिक साधन संपत्तीवर संशोधन करावं असं आवाहन गडकरी यांनी यावेळी केलं वीएनआयटी संस्थेमध्ये संशोधन केंद्र स्थापन करण्यासाठी सूक्ष्म लघु आणि मध्यम उद्योग मंत्रालय दोनशे कोटी रुपयांचं सहाय्य करेल अशी घोषणाही त्यांनी यावेळी केली पल्स पोलीओ पल्स पोलीओ मोहीम कालपासून संपूर्ण राज्यात सुरू झाली याअंतर्गत पाच वर्ष वयापर्यंतच्या बालकांना डोस देण्यात आला उर्वरित बालकांसाठी पुढचे पाच दिवस घरोघरी जाऊनही पोलिओ लसीकरण मोहीम सुरू राहणार आहे आरोग्य केंद्र पश्चिम मंबई येत्या मार्चअखेर सुमारे सहा हजार पाचशे आरोग्यवर्धिनी केंद्र राज्यात कार्यान्वित होतील अशी माहिती आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी काल मुंबईत दिली

या केंद्रांमध्ये सर्व प्रकारच्या वैद्यकीय सेवांसह आपत्कालीन सेवा दिल्या जाणार आहेत पोलीस मुंबईत गर्दीचे नियंत्रण आणि गस्तीसाठी पुन्हा पोलिस दलात घोडदळ तैनात करण्यात येणार आहे गृहमंत्री अनिल देशमुख यांनी काल मुंबईत पत्रकार परिषदेत ही माहिती दिली

महिला आणि बाल विकास मंत्री यशोमती ठाकूर यांनी काल ही माहिती दिली

शिर्डी अहमदनगर शिर्डीच्या साईबाबांच्या जन्मस्थळावरून सुरू असलेल्या वादामुळे शिर्डीतल्या ग्रामस्थांनी काल शिर्डीमध्ये कडकडीत बंद पाळला साईमंदिर दर्शनासाठी सुरू होतं मात्र बाजारपेठ बंद असल्यामुळे भाविकांची गैरसोय झाली साईजागर परभणी तिकडे परभणीमध्ये साईभक्त सेवा मंडळानं छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याजवळ काल साईजागर केला परभणी जिल्ह्यातल्या पाथरी या साईजन्मभूमीच्या विकासासाठी मुख्यमंत्री उद्दव ठाकरे यांनी शंभर कोटी रुपयांचा निधी जाहीर केल्यानंतर साईबाबांचं जन्मस्थान पाथरी की शिर्डी हा वाद समोर आला आहे

राजर्षी शाह महाराज यांच्या समाधीस्थळाचं लोकार्पण केल्यानंतर ते बोलत होते कोल्हापुरातल्या नर्सरी बागेत उभारलेल्या या समाधी स्मारकाबाबत अधिक माहिती आमच्या प्रतिनिधीकडन कोल्हापूरमधल्या सिद्धार्थनगर भागातल्या नर्सरी बागेमध्ये आपलं समाधी स्मारक व्हावं अशी इच्छा खुद्द शाह महाराजांनीच आपल्या मृत्यूपूर्व इच्छापत्रामध्ये नमूद केली होती समाजातल्या वंचित आणि उपेक्षित घटकांसाठी अविरत कार्य करणाऱ्या शाहू महाराजांनी गगाराम कांबळे यांना हॉटेल काढण्यासाठी प्रवृत्त केलं होतं

कालौघात हे स्मारक दुर्लक्षित झालं आणि नंतर त्याच्या अस्तित्वाच्या खुणाही नष्ट झाल्या आता अखेर जवळ जवळ शभर वर्षांनंतर महाराजांची ही इच्छा पूर्ण झाली आहे त्यामुळे कोल्हापुरात काल लोकोत्सव साजरा करण्यात आला

आकाशवाणी बातम्यांसाठी कोल्हापूरहून रवींद्र कुलकर्णी यांच्यासह माधवी कुलकर्णी पुणे

ऐकुया याबाबत अधिक माहिती आमच्या प्रतिनिधीकडून सिंधूद्र्ग जिल्ह्यात कुडाळच्या संत राऊळ महाराज महादीविद्यालयाचे प्राध्यापक आणि विद्यार्थी आता शहरातून वाहणाऱ्या भन्गसाळ नदीचा जर्द्विविधतेच्या दृष्टीकोनातून अभ्यास करणार आहेत भन्गसाळ नदीच्या उगमापासून ती जिथे समुद्राला मिळते तिथपर्यंत हा अभ्यास केला जाणार आहे ही नदी समुद्राला मिळेपर्यंतच्या प्रवाहादरम्यान मिळणाऱ्या वनस्पती आणि प्राणी यांचा अभ्यास केला जाणार आहे त्याच कालावधीत त्यात्या भागातल्या ग्रामस्थांना घेऊन नदी स्वच्छ मोहीम राबवली जाणार असून नदी वाचवा पाणी वाचवा हा उपक्रम प्रभावीपणे राबवला जाणार आहे मुंबई विद्यापीठाच्या प्रतिनिधींशी चर्चा केल्यानंतर कोकणातल्या नद्या पाण्याची पातळी अशा विषयावर चर्चा केल्यानंतर हा उपक्रम कुडाळ कॉलेजच्या वतीनं हाती घेण्याचा निर्णय घेण्यात आला असल्याची माहिती कॉलेजचे प्राचार्य डॉ

डिसले यांनी दिली आकाशवाणी बातम्यांसाठी सिंधूदुर्गहन निलेश जोशी हिंगोली हिंगोलीमध्ये शिक्षक पात्रता परीक्षेसाठी उशिरा पोहोचलेल्या परीक्षार्थींना काल केंद्र प्रमुखांनी नियमावली दाखवत परीक्षा केंद्रात प्रवेश नाकारला त्यामुळे पंचवीस परीक्षार्थींना ही परीक्षा देता आली नाही या परीक्षार्थींनी परीक्षा केंद्राजवळ गोंधळ घातल्यामुळे केंद्रावर काही काळ तणाव निर्माण झाला होता नांदेड नांदेड रेल्वे स्थानकावर काल रेल्वेचे अधिकारी आणि कर्मचाऱ्यांनी उत्स्फूर्तपणे स्वच्छता मोहीम राबवली रेल्वे रूळ आणि पुलाखालचा प्लास्टिकचा तसंच अन्य कचरा यावेळी गोळा करण्यात आला निधन कोल्हापर ज्येष्ठ शास्त्रीय गायिका आणि शिवाजी विद्यापीठातल्या संगीत आणि नाट्यशास्त्र विभागाच्या माजी प्रमुख डॉक्टर भारती वैशंपायन यांचं काल कोल्हाप्रमध्ये दीर्घ आजारानं निधन झालं

डॉक्टर वैशंपायन यांच्या निधनानं शास्त्रीय संगीताच्या जाणत्या अभ्यासक हरपल्याची भावना कला क्षेत्रातून व्यक्त होत आहे निधन सोलापूर जिल्ह्यातल्या बार्शी इथल्या नर्गीस दत्त कर्करोग हॉस्पिटलचे संस्थापक डॉक्टर शरद नेने यांचं काल पूण्यात निधन झालं

अपघात रायगड मुंबई गोवा महामार्गावर पेण तालुक्यातील कोलेटीवाडीजवळ एसटी बस आणि प्रवासी वाहतूक करणाऱ्या जीपमध्ये काल संध्याकाळी झालेल्या अपघातात चार जण जागीच ठार झाले तर तीन जण गंभीर जखमी झाले पालघर जिल्ह्यात पश्चिम रेल्वेच्या बोईसर रेल्वे स्थानकात खैरा फाटकाजवळ रेल्वेखाली येऊन काल एक महिला आणि तिच्या दोन मुलांचा मृत्यू झाला

रोहित शर्मा सामनावीर आणि विराट कोहली मालिकावीर ठरला

खोखोमध्ये महाराष्ट्राच्या मुलांच्या आणि मुलींच्या संघांनी सुवर्णपदक जिंकलं तर किरण मराठे आणि अभिषेक निप्पाने यांनी भारत्तोलनमध्ये सुवर्ण पदक जिंकलं लॉन बाउल्स या प्रथमच समाविष्ट करण्यात आलेल्या खेळात आसामने पाच सुवर्णपदकं पटकावली